आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे सेऊल शांती पुरस्कार प्रतिष्ठानं सेऊलमधे आयोजित शानदार समारंभात मोदी यांना हा पुरस्कार दिला मोदी यांचं जीवन आणि त्यांच्या कामगिरीवर एक लघुपटही यावेळी दाखवण्यात आला मोदी यांना संन्मानित करताना पुरस्कार समितीनं म्हटलयं की त्यांनी भारत आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकास तसंच गरीब आणि श्रीमंत यांच्यातली सामाजिक आणि विषमता कमी करण्यासाठी मोदीनॉमिक्स सुरू करण्याचं मोलाचं कार्य केलं आहे मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखिल भारतीय किसान महासभेचा नाशिकहून मुंबईकडे निघालेला महामोर्चा काल रात्री उशिरा स्थगित करण्यात आला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी आंदोलनाचे नेते कॉप्रेड अशोक ढवळे अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय झाला शेतकरी कर्ज माफी वन हक्क दावे मंजूर करणं महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे जाऊ न देणं यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता सातारा जिल्ह्यातल्या फलटण श्रिल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच आज माण खटावमधील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी शेखर गोरे यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला माद्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार हे मतदारसंघाचा दौरा करत असून फलटण क्रि आज सर्व प्रमूख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यासाठी गोरे हे सुध्दा समर्थकांसमवेत त्याठिकाणी उपस्थित राहिले होते मेळावा सुरु असताना मत मांडण्यासाठी गोरे यांना संधी देण्यात येत नसल्याच्या कारणावरुन त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांच्यासमवेत गोंघळ घालत सुरु असणारी तिरांची भाषणे बंद पाडली यावेळी गोरे यांनी पक्षांतर्गत एकाधिकारशाही सुरु असून जाणीवपुर्वक काहीजण शरद पवार यांच्यापासून आपणाला दुर ठेवत असल्याचा आरोप केला या गोंधळानंतर त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वाशिम जिल्हा कृषी महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला या पाच दिवसीय प्रर्दशनात आधुनिक अवजारं सेंद्रिय खतं बी बियाणे उपलब्ध राहणार आहेत

जालना जिल्ह्यात रामनगर श्रे मनोरुग्णालय उभारायला आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे

मराठवाङ्यात मनोरुग्णांवर उपचार करण्याची सोय नसल्यानं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी ही मागणी केली होती धनगर समाज आरक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षणासाठी या समाजाच्या शिष्टमंडळानं काल सुरुवातीला ठाकरेंची भेट घेतली त्यांना पाठिंबा देत ठाकरे यांनी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचं निवेदन सादर केलं आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या दिव्यांग मतदारांसाठी वाहतुकीची विशेष सोय केली जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे ही सेवा पूर्णपणे मोफत असेल

भारतात नवोन्मेषाची प्रक्रिया पूर्ण भरात असल्याचं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत एका चर्चासत्रात बोलत होते

नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा मंजूर करण्याची लेखी हमी मिळेपर्यंत भारतात कुठल्याही जागतिक क्रीडा स्पर्धा भरवणार नाही असा विारा आय ओ सी अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिला आहे